अधिवेशनाचा पहिला दिवस वगळता राज्यसभेचं कामकाज सकाळच्या सत्रात तर लोकसभेचं कामकाज संध्याकाळच्या सत्रात होईल या अधिवेशनात प्रश्नोत्तरांचा तास असणार नाही तसंच खासगी सदस्यांची विधेयकं विचारासाठी सभागृहात घेतली जाणार नाहीत शून्य प्रहरसुद्धा मर्यादित कालावधीचा असेल याशिवाय सभागृहांचं कामकाज सुरू असताना मधली सुट्टी नसेल तसंच शनिवारी आणि रविवारीही दोन्ही सभागृहांचं कामकाज होईल असं दोन्ही सभागृहांच्या सचिवांनी जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटलं आहे अधिवेशन काळात कोरोना प्रतिबंधात्मक उपायांचं पालन केलं जाईल यामध्ये सर्व खासदारांची चाचणी तसंच सुरक्षित अंतराच्या नियमांचा समावेश आहे कामकाज सुरू असताना सदस्यांमध्ये सुरक्षित अंतर रहावं यासाठी त्यांची दोन्ही सदनांच्या सभागृहांसोबतच दीर्घीकांमध्येही आसनव्यवस्था केली जाणार आहे

उद्यापासून सुरू होणाऱ्या संसदेच्या अधिवेशनात विरोधक सरकारला वाढती बेरोजगारी आर्थिक मंदी आणि भारत चीन तणाव या विषयांवर घेरण्याची शक्यता आहे सभागृहात होणाऱ्या चर्चेचे विषय ठरवण्यासाठी आज झालेल्या सर्व पक्षांच्या सभागृह नेत्यांच्या बैठकीत हे दिसून आल्याचं अण्णा द्रमुक पक्षाचे नेते टी आर बालु यांनी सांगितलं लोकसभा सभापती ओम बिर्ला यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कामकाज सल्लागार समितीची ही बैठक झाली

वस्तू आणि सेवाकराच्या रकमेचा राज्यांना करावयाच्या परताव्याविषयीही चर्चा होण्याची शक्यता आहे दरम्यान संसदेचं कामकाज सुरळित चालण्यासाठी सर्व पक्षांनी सहकार्य करण्याचं मान्य केलं असल्याचं लोकसभा सभापती ओम बिर्ला यांनी या बैठकीनंतर वार्ताहरांना सांगितलं लोकसभेत अधिक काळ कामकाज होईल अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली या बैठकीला संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी आणि अर्जुन राम मेघवाल आदी उपस्थित होते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना वैद्यकीय तपासणीसाठी दिल्लीच्या भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या अर्थात एम्सच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे संसदेच्या अधिवेशनाचा प्रारंभ होण्यापूर्वी संपूर्ण वैद्यकीय तपासणी करून घेण्याचा सल्ला त्यांना यापूर्वी कोविड वरील उपचारानंतर रुग्णालयातून घरी सोडताना देण्यात आला होता मराठा आरक्षणाच्या बाबतीत सरकारने सर्वोच्च न्यायालयाकडे केलेली मोठ्या खंडपिठाकडे सुनावणी घेण्याची मागणी मान्य झाली असली तरी सर्वोच्च न्यायालयानं अनपेक्षितपणे अंमलबजावणीला स्थगिती दिली आहे त्याबाबत न्यायालयात दाद मागण्यासाठी प्रयत्न सुरू असून तोपर्यंत मराठा समाजाने गैरसमज न करून घेता या कोरोनाच्या काळात रस्त्यावर येऊन आंदोलनं करु नये असं आवाहन मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी केलं आहे उद्धव ठाकरे यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते सरकार तुमच्यासाठी भांडत असून राज्यात आरक्षण देण्याचा निर्णय हा एकमताने घेण्यात आला होता याची आठवणही त्यांनी यावेळी करुन दिली मुंबई पुण्यासारख्या मोठ्या शहरांबरोबरच ग्रामीण भागातही कोरोनाचा प्रसार वाढत असून दुसरी लाट आली आहे की काय असं वाटत आहे

राज्यातल्या सगळ्यांचीच तपासणी करणं अवघड आहे मात्र तरीही मुंबईतल्या चेस द व्हायरस या मोहिमेच्या धर्तीवर राज्यभरात आरोग्याची चौकशी करण्याची मोहिम राबवणार असल्याचं त्यांनी सांगितलं या साठी आठवड्यातून दोनदा घरोघरी जाऊन लोकांची चौकशी करण्यात येईल त्यात कोणाला काही लक्षणं आढळल्यास आरोग्य विभाग पुढे कार्यवाही करेल असंही त्यांनी सांगितलं याची जबाबदारी वेगवेगळ्या पातळ्यांवरच्या लोकप्रतिनिधींनी घ्यावी असं आवाहनही त्यांनी केलं मास्क हात धुणे आणि शारिरीक अंतर पाळणे ही त्रिसूत्री पाळण्याची गरज असल्याचंही ते म्हणाले ज्यांना बाहेर जाणे आवश्यक आहे त्यांनी घरात आल्यानंतर स्वतःची स्वच्छता करूनच घरात येण्याची जबाबदारी पार पाडावी असंही ते म्हणाले जनतेनं सहकार्य करत पुन्हा टाळेबंदी लावण्याची वेळ येऊ नये असंही ते म्हणाले राज्यातल्या साडेएकोणतीस लाख शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यात सरकारला यश आल्याचं सांगत आता शेतकऱ्यांसाठी विकेल ते पिकेल या योजनेद्वारे हमी भाव नाही तर हमखास भाव देण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठीची राष्ट्रीय प्रवेश पात्रता चाचणी अर्थात नीट आज देशभरात घेण्यात आली कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित अंतराचे नियम पाळण्यासाठी यंदा परीक्षा केंद्रांची संख्या वाढवण्यात आली होती

तसंच प्रवेशद्वारावरच सॅनिटायझरची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती प्रामुळे भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी तीन सदस्यांचं केंद्रीय पथक काल विदर्भात आलं विविध गावांना भेटी देऊन त्यांनी नुकसानीची पाहणी केली आणि स्थानिक नागरिकांशी चर्चा केली तसंच बेला कोरंभी रस्त्याचीही पाहणी केली

अभिनेत्री कंगणा रनौत हिनं आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली यानंतर वार्ताहरांशी बोलताना कंगणा हिनं मी एक नागरिक म्हणून राज्यपालांची भेट घेतली आणि माझ्यावर झालेल्या अन्यायाची त्यांना माहिती दिली असं सांगितलं माझा राजकारणाशी काहीही संबध नाही असंही तिनं स्पष्ट केलं मुंबईबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर कंगणा आणि सत्ताधारी शिवसेना यांच्यात वाद पेटला आहे रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज निवृत्त नौदल अधिकारी मदन शर्मा यांच्या निवास्थानी भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली यावेळी निवृत्त नौदल अधिकारी मदन शर्मा यांनी हल्लेखोरांनी केलेल्या मारहाणीबाबत माहिती दिली सातारचे माजी नगराध्यक्ष श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले यांच्या पत्नी श्रीमंत छत्रपती चंद्रलेखाराजे भोसले यांचे रविवारी दीर्घकालीन आजारानं निधन झालं त्या खासदार उदयनराजे आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या काकी होत

युरोपियन सिनेमाच्या मुख्य स्पर्धेत पुरस्कार मिळवणारे चैतन्य ताम्हाणे हे पहिले भारतीय दिग्दर्शक ठरले आहेत या चित्रपटाला आंतरराष्ट्रीय समिक्षक पुरस्कार मिळालेला आहे द डिसायपल हा चित्रपट शास्रीय संगीत गायकाच्या जीवनाशी निगडीत असून गेल्या आठवड्यात हा चित्रपट व्हेनिस महोत्सवात दाखवण्यात आल्यानंतर तिथल्या समीक्षकांनी आणि तज्ञांनी गौरवला होता

वाहतुकदाराच्या घराजवळ उभा असलेला टेम्पो ऑक्सीजन सिलेंडरसकट गुरुवारी रात्री चोरीला गेला

तसंच अनेक रुग्णालयांना ऑक्सीजनचा तुटवडा भासतो आहे या पार्श्वभूमीवर ही घटना घडली आहे

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज नागपूरमधे एका वृत्तवाहिनीवर ही माहिती दिली जोपर्यंत कोरोनावर लस येत नाही तोपर्यंत मास्कचा वापर करणं सुरक्षित अंतर राखणं हे कटाक्षानं पाळायला हवं असंही ते म्हणाले

पोस्टल ग्राऊंड समोरील निर्माणाधीन असलेल्या स्त्री रुग्णालयाची पाहणी करतांना ते बोलत होते

काल कुही जंगल भागात वनविभागाच्या कर्मचा यांना मृत बछडा आढळला

त्यामुळे या रस्त्यांच्या द्रुस्तीसाठी आवश्यक तो निधी संबंधित सर्व यंत्रणांनी ठाणे महापालिकेकडे वर्ग करावा आणि ठाणे महापालिकेनं या निधीतून रस्त्यांच्या देखभालीची कामं करावीत असे निर्देश राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी काल दिले आहेत

हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यात काल तीन ठिकाणी छापे मारून गांजा ची शेती करणाऱ्यांना अटक करण्यात आली आहे त्यानंतर आज औढा तालुक्यातील धारखेडा धिल्या एका शेतकऱ्यांने कापूस आणि हळदीच्या शेतीमध्ये गांजाची लागवड केल्याची बाब आज उघडकीस आली आहे

राज्य विधिमंडळाच्या नुकत्याच संपलेल्या दोन दिवसांच्या पावसाळी अधिवेशातल्या कामकाजाचा गोषवारा हे प्रादेशिक बातमीपत्र संपल्यानंतर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून संध्याकाळी सव्वा सात वाजता प्रसारित होणार आहे हा कार्यक्रम आकाशवाणीच्या राज्यातल्या सर्व केंद्रांतून सहक्षेपित केला जाणार आहे यामुळे आज प्रसारित होणारा कोरोनावृत्तविशेष हा कार्यक्रम प्रसारित होणार नाही नांदेड जिल्ह्यात देगलूर मुखेड कंधार नायगाव लोहा बिलोली किनवट नांदेड या आठ तालूक्यात कमी अधिक प्रमाणात परतीचा पाऊस झाला देगलूर तालुक्यातील माळेगाव आणि खानापूर महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली येत्या दोन दिवसात संपूर्ण राज्यात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे